भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी उपमृख्यमंत्री अजित पवार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हर्षवर्धन पाटील विजय शिवतारे संजय भेगडे यांच्यासह अनेक प्रमुख उमेदवार यंदा पुणे जिल्ह्यातून आपले भवितव्य आजमावत आहेत

हे पुरावे याप्रमाणे आहेत पारपत्र वाहन चालक परवाना राज्य किंवा केंद्र शासन सार्वजनिक उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेलं कर्मचारी ओळखपत्र छायाचित्र असलेले बँकांचं किंवा टपाल कार्यालयाचं पासबुक पॅनकार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत दिलेले स्मार्टकार्ड मनरेगा जॉबकार्ड कामगार मंत्रालयानं दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज आधारकार्ड यापैकी कोणताही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणं आवश्यक आहे लोकसभा निवडणूकीत प्णेकरांनी मतदानाचा नीचांक नोंदवला होता मात्र यावेळी प्णेकर मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करून नवा विक्रम नोंदवावा असं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे पावसामुळे वोटर्सना किंवा आमच्या इव्हिएमला किंवा आमच्या पोल पर्सनला अडचण काय येऊ शकते याच आम्ही सगळा अभ्यास केलेला आहे

काही अडटण येण्याचा प्रश्न येत नाही

पिछले लोकसभा मे हमारा वोटिंगका पर्सेटेज कम हुआ था

प्रणे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदार संघात मतदान झाल्यावर इव्हीएम ठेवण्यात येणाऱ्या स्ट्रॉग रुम भोवती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे खासगी सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात येणार आहे याशिवाय त्या परिसरात सीसी टीव्ही यंत्रणा देखील पक्षातर्फे उभारण्यात येणार असल्याचं अजित पवार यांचे प्रचार प्रमुख किरण गुजर यांनी सांगितलं स्ट्रॉग रुम मध्ये मोबाईल जॅमर लावण्याची मागणी पक्षातर्फे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती मात्र ती फेटाळण्यात आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून आमच्या पक्षातर्फे खासगी सुरक्षा व्यवस्था आणि सी सी टीव्ही बसवले जाणार असल्याचं ते म्हणाले

याआधी बेळगाव आणि त्रिवेंद्रम इथं संयुक्त सरावाचं आयोजन करण्यात आलं होते दोन्ही देशांच्या लष्करामध्ये सहकार्य वृद्वीसाठी हा संयुक्त सराव महत्त्वपूर्ण असल्यानं दरवर्षी हा सराव आयोजित केला जातो असं लष्कराच्या दक्षिण विभागाच्या संचालन विभागाचे मेजर जनरल जे जे मॅथ्यू म्हणाले

वाहतुकीवरदेखील पावसाचा मोठा परिणाम जाणवला उद्याही शहर आणि परिसरात विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेनं व्यक्त केला आहे

नमस्कार